शेतकरी आंदोलकांनी केंद्राचा प्रस्ताव फेटाळला कृषी विधेयक मागे घेण्याचा हेका कायम

मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यास घटनापीठाचा नकार जानेवारीत अंतिम सुनावणी

राज्य सरकार केंद्रीय योजनेच्या अंतर्गत शरद पवारांच्या नावे राबवणार ग्रांमसमुद्धी योजना

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रारूप विधेयकाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

तसंच देशात सार्वजनिक वाय फाय नेटवर्क्सच्या वाढीला चालना देण्याच्या उद्देशानं एक महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळानं घेतला असल्याचं माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी सांगितलं त्यानुसार कोणतंही परवाना शुल्क न आकारता सार्वजनिक डाटा कार्यालयांद्वारे सार्वजनिक वाय फाय सेवा प्रवण्यासाठी सार्वजनिक वाय फाय नेटवर्क्स उभारण्यात येणार आहे या नेटवर्कला पीएम वाणी असं नाव दिलं जाणार आहे

गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारनं दिलेला प्रस्ताव शेतकरी नेत्यांनी काल फेटाळून लावला त्यामुळे आंदोलनाचा तिढा सुटणं कठीण झाल्याचं चित्र आहे कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सिंघ् आणि टिकरी सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे केंद्र सरकारनं तीन कायद्यांमधील बदलांबाबतचा आपला प्रस्ताव शेतकरी संघटनांकडे सुपूर्द केला आहे मात्र हे बदलही शेतकऱ्यांनी नाकारले आहे त्यावर काल शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली

आता आम्ही चर्चा करण्यास तयार नाही तीन्ही कायदे रद्द करावीत तरच आंदोलन मागे घेण्यात येईल असं पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या नेत्यांनी सांगितलं

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात न्यायमुर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठा समोर स्नावणी झाली

सरकारी वकील मुक्ल रोहतगी यांनी विद्यार्थ्यांचं किती न्कसान होईल नोकर भरतीचं काय होईल हे प्रश्न उपस्थित केले त्यावर आम्ही कोणतीही भरती किंवा प्रवेश प्रक्रीया थांबवायला सांगितलेलं नाही असं न्यायालयाचं म्हणणं होतं हे प्रकरण गंभीर आहे आणि मोठ आहे त्यामुळे विस्तृत सुनावणी जानेवारी महिन्यात केली जाईल असं या घटनापीठनंस्पष्ट केलं आहे

त्यामुळे मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी उमटली होती मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेत आंदोलनं केली होती मंत्रिमंडळ निर्णय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला याबरोबरच आणखीही काही महत्त्वपूर्ण निर्णय काल मंत्रिमंडळानं घेतले

प्रत्येक ग्रामपंचायत आणि त्या ग्रामपंचायतीतील घटक गावं समृद्ध करण या हेतूनं ही योजना राबवण्यात येईल चार वैयक्तिक लाभाच्या योजना शरद पवार ग्रामसमुद्धी योजनेत राबवण्यात येतील त्यामध्ये प्रत्येक लाभार्थीला गाय आणि म्हशीकरता पक्का गोठा बांधणं शेळीपालन शेड बांधणं क्क्क्टपालन शेड बांधणं तसंच भ्संजीवनी नाडेप कंपोस्टींग या चार वैयक्तिक कामांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यात येईल मालमत्तांवर कर्ज घेण्यासाठीच्या करारांसाठी मुद्रांक शुल्क कमी करण्याचा तसंच त्यामध्ये एकसमानता आणण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला

या विधेयकात शिक्षेचं प्रमाण वाढवण्याची तरतूद असून नवीन गुन्हे देखील समाविष्ट करण्यात आले आहेत महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रारुप विधेयकालाही काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली

हे विधेयक विधिमंडळाच्या अधिवेशनात सादर करण्यात येईल कोल्हाप्र जिल्ह्यातील तळसंदे इथे डी

पाटील कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ या स्वंयअर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापनेलाही काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली

उर्वरित काप्स खरेदी केंद्र तातडीनं सुरू करावी असे निर्देश पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी काल दिले ते काल मुंबईत आढावा बैठकीत बोलत होते स्टार्टअप नवउद्योजकांना आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना आवश्यक पायाभूत सुविधा आणि पूरक वातावरण मिळावं यासाठी राज्य शासन जागतिक दर्जाचं इन्क्युबेशन केंद्र स्थापन करणार आहे यासाठी न्य्यॉर्क येथील कॉर्नेल विद्यापीठासोबत सामंजस्य करार करण्यात येणार असून अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय विद्यापीठासोबत करार करून इन्क्यूबेशन केंद्र स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरणार आहे आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत द्रदृश्य प्रणालीमार्फत हा करार करण्यात येईल

याचा सर्वाधिक फटका महाबीजच्या खरेदी केंद्रावर विक्री साठी सोयाबीन आणलेल्या शेतकऱ्यांना बसला आहे

पण या बेमूदत बदमुळे त्यांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत शिक्षणसेवक प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काल सांगितलं

दरम्यान विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना अनुदान देताना फेरमूल्यांकनाची अट शासनानं घातली होती ती रद्द करण्याचं आश्वासन अजित पवार यांनी काल आमदार कपिल पाटील आणि अमरावतीचे नवनिर्वाचित आमदार किरण सरनाईक यांना दिलं असल्याचंही वृत्त आहे

अपघात आणि मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याची माहिती केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग वाहत्क मंत्री नीतीन गडकरी यांनी दिली ते काल जागतिक बँकेतर्फे आयोजित एका रस्ते स्रक्षा विषयक परिषदेत बोलत होते राज्यपाल आदिवासी राज्यातील आदिवासी समाजाला अनेक वर्षांपासून भेडसावत असणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आणि त्यांच्या मागण्यांना न्याय देण्यासाठी लवकरच स्वतंत्र विशेष बैठक घेणार असल्याचं आश्वासन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल आदिवासी क्षेत्रातील आमदारांच्या शिष्टमंडळाला दिलं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी क्षेत्रातील आमदार आणि विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची राजभवनात भेट घेतली

कोटणीस स्मारकातील त्यांच्या प्तळ्यास महापौर श्रीकांचना यन्नम आणि आयुक्त पी शिवशंकर यांच्या हस्ते प्रष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं डॉक्टर कोटणीस यांचं स्मारक पर्यटकांसाठी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं करण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली प्णे गवा मानव आणि वन्य प्राणी यांच्यातला संघर्ष आणि त्यात्न घडणाऱ्या दर्घटना अनेकदा समोर येतात प्णे शहर आणि सोलापूर जिल्ह्यातल्या दोन घटना हा संघर्ष पून्हा एकदा अधोरेखित करतात पुण्यातील कोथरुड भागात काल सकाळी अचानक काही नागरिकांना गव्याचं पहिल्यादा दर्शन झालं आणि त्यानंतर परिसरात एकाच घबराट पसरली या रान गव्याला पाहण्यासाठी नागरिकांनी एकाच गर्दी केल्यानं बिथरलेला हा जंगलचा पाहुणा वाट दिसेल तिकडे पळत सुटला मात्र या धावपळीत गव्याच्या तोंडाला जखम होऊन त्यातून रक्त गळू लागलं होतं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जवळपास पाच तास प्रयत्न करून या रानगव्याला पकडलं पण तेव्हा तो जखमी अवस्थेतच होता त्यावर तातडीनं उपचार केले जाणार होते पण त्या आधीच त्याचा मृत्यू झाला शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं कारण समजू शकेल असं वन अधिका यांचं म्हणण आहे एकीकडे ही घटना तर द्सरीकडे सोलापुर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील अनेक गावात सध्या नरभक्षक बिबट्याने धुमाकुळ घातला आहे अनेक प्रयत्न करूनही तो वन विभागाच्या हाती लागलेला नाही त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी शासनाने हेलिकॉप्टरची व्यवस्था करुन द्यावी अशी मागणी माढा इथले लोकसभासदस्य रणजितसिंह निंबाळकर यांनी केली आहे

या अंतर्गत काल प्रद्षण टाळा इंधन वाचवा सशक्त व्हा असा संदेश देण्यासाठी मनपातर्फे सायकल फेरी काढण्यात आली अपघात अहमदनगर दौंड रोडवर पवारवाडीजवळ काल सकाळी झालेल्या ट्रक आणि मोटारसायकल अपघातात लोणीव्यंकनाथ इथल्या मोटारसायकलस्वार चौघांचा जागीच मृत्यू झाला सावरा निधन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री विष्णू सावरा यांचं काल सायंकाळी मुंबईतल्या कोकिळाबेन रुग्णालयात निधन झालं

पालघर जिल्ह्यातल्या वाडा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले होते सावरा यांच्या निधनाबद्दल विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी द्रःख व्यक्त केलं आहे शिक्षक निधन जळगाव जिल्ह्यातले राज्य शासनाचा आदर्श शिक्षक प्रस्कारप्राप्त उपक्रमशील शिक्षक किशोर पाटील क्ंझरकर यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे किशोर पाटील क्ंझरकर हे जळगाव जिल्ह्यातल्या गाळापूर इथल्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते कोरोना काळात आदिवासी वस्तीवर ऑनलाईन शिक्षणात अनेक अडथळे येत असताना अडचणींवर मात करत किशोर पाटील कुंझरकर आणि त्यांच्या पत्नीनं घर

शाळा शिक्षण आपल्या दारी हा उपक्रम राबवून आदिवासी वस्ती पर्यंत शिक्षण पोहचविलं पोलिसांकडून त्यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी सुरू आहे हवामान पुन्हा आलेल्या अवकाळी पावसामुळे कोकणातला आंबा आणि काजू बागायतदार चिंताग्रस्त बनला आहे आंब्याला मोहोर येऊ लागला असतानाच अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळे आंबा हगाम पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही

हाच पाऊस उद्या पश्चिम महाराष्ट्रातही त्रळक ठिकाणी वादळी वार्या सह हजेरी लावू शकतो प्रन्हा मळभ आल्यानं दुसऱ्यांदा पडू लागलेली थंडीही पळाली आहे

आकाशवाणी प्णे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार